कोणत्याही देशाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ देऊ नये असं या दोन्ही देशांनी पाकिस्तानला सांगितलं आहे वॉशिंग्टन इथं दुसऱ्या दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चेनंतर जारी संयुक्त प्रसिद्दी पत्रकात ही माहिती दिली आहे मुंबई दहशतवादी हल्ला तसंच पठाणकोट हल्ल्यातल्या दोषींना पाकिस्ताननं अटक करुन शिक्षा करावी असंही या पत्रकात म्हटलं आहे भारतानं काल ओदिसात चांदीपुर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

त्यामुळे पुणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दर शनिवारी बंद राहील तर सोलापूर पुणे डेम गाडी शनिवारी कुर्ड्वाडी पर्यंत तर पुणे सोलाप्रदरम्यान धावणारी डेम गाडी भिगवणपर्यंतच धावेल मध्य रखिखिा विभागीय रखिप्रिवासी सल्लागार समितीनं उपनगरी गाड्यांमधल्या वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त क्वी असून याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी क्ली आहा क्राल या समितीची बैठक झाली त्यात डोंबिवलीसाठी आणि डोंबिवलीहून गाड्यांच्या फ्ल्ञा वाढवाव्यात अशी मागणी सदस्यांनी कली

स्वीडनच्या संघानं अंतिम सामन्यात तीन गोल करुन भारताचा पराभव केला तीन देशांच्या स्पर्धेत थायलंडचा संध तिसऱ्या स्थानावर राहिला तुर्की अँटालिया इथं झालेल्या वर्ल्ड चप्त बॅक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या जान्हवी चव्हाणनं भारताचच्वतिनिधित्व करून रौप्य पदक पटकावलं मुंबईच्या महापौर किशोरी पद्धणक्त यांनी मुंबईकरांच्या वतीनं तिचा सत्कार क्ला जान्हवीचं अभिनंदन करून तिला उज्ज्वल भवितव्याकरिता मनपूर्वक श्भछ्छा दिल्या